प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धवावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून आरोपी दिनेश नवगिरे याला सापळा रचून औरंगाबाद इथं अटक करण्यात आली या औषधाविषयी विचारणा केली असता त्यानं जालना इथल्या कोविड केंद्रातले कर्मचारी मित्रांकडून हे औषध घेतल्याचं सांगितलं यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं राहणाऱ्या संदीप रगडे प्रविण बोर्डे नरेंद्र साबळे साईनाथ वाहुळ अफरोज खान यांच्यासह औरंगाबाद इथल्या भाग्यनगर भागात राहणाऱ्या रवि डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे

कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे या एपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

लसीच्या पुरेशा मात्रांची उपलब्धता हा मोठा प्रश्न असल्यानं सर्व राज्यांमध्ये एक तारेखपासून लसीकरण सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचं टोपे यांनी सांगितलं

त्यामुळे डायरेक्ट सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही

झुंबड करु नका आणि त्यामुळे अव्हॅबिलीटीच्या संदर्भानं निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत

सर्वच राज्यांमध्ये एक मे ला लगेच सुरु होईल हा अजून माझ्यासमोर प्रश्नचिन्ह यासाठी वाटतो की अव्हॅबिलीटीचा मोठा प्रश्न आहे ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतल्या नागरिकांनाच मोफत द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असं टोपे यांनी सांगितलं दररोज आठ लाख लसीकरणाचं उद्दिष्ट राज्यानं ठेवलं असून लसीचा प्रवठा वेळेवर व्हावा अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं त्यांनी सांगितलं सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या मुंबलक मात्रा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी पत्र पाठवलं आहे त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नसल्याचं टोपे यांनी सांगितलं

त्याचा काटकसरीनं वापर व्हावा यासाठी नंद्रबार जिल्ह्यात ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवण्यात आली आहे

नंदूरबार जिल्ह्यात ही संकल्पना यशस्वी झाल्याचं दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असं टोपे यांनी सांगितलं

न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले आहेत लसींच्या किमतीबाबत आणि इतर महत्त्वांच्या बाबतीत तर्कसंगत स्पष्टीकरण द्यावं असंही खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांनी राज्यांना सांगितलं आहे संकटाचा सामना करताना तुम्ही कशा प्रकारे राष्ट्रीय नियोजन केलं आहे असा प्रश्न न्यायमूर्ती ए

कोविड काळातल्या समस्यांबाबत दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर राज्यभरातल्या शवगृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही न्यायालयानं व्यक्त केली

राज्याला रेमेडिसीवीरचा आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात दिशानिर्देश द्यावेत यासाठी दाखल जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली

ते काल मुंबईत बोलत होते लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचं आवाहन वडेट्टीवार यांनी तरुणांना केलं आहे

मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना ज्येष्ठ पत्रकार दर्पण पुरस्कार तर पत्रकार मंगेश चिवटे यांना कोविड योद्धा दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे नांदेडचे आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर रत्नागिरीचे प्रमोद कोणकर अहमदनगरचे पत्रकार मिलिंद चवंडके यांच्यासह बारा जणांना विभागीय दर्पण प्रस्कार जाहीर झाला आहे जांभेकरांच्या जन्मगावी सिंधुदूर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावी शासनाच्या निर्देशानुसार या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं

शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णाखाटांची संख्या वाढवण्याबरोबरच प्राणवायू पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली वाशी इथंही ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन त्यांनी तालुक्यात केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला

उमरगा इथल्या माऊली प्रतिष्ठान या संघटनेच्या कोविड केंद्राचंही काल उद्घाटन करण्यात आल

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार यांनी ही माहिती दिली

चार केंद्रांचं काम सुरू झालं असून उर्वरित वीस प्राथमिक आरोग्य केंद्रातही या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचं डॉ पवार यांनी सांगितलं

नागरिकांमध्ये कोविडबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी आणि लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आमदार मेघना बोर्डींकर यांनी काल ईटोली गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी सर्दी ताप खोकला असा कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येनं लसीकरण करावं असं आवाहन बोर्डीकर यांनी ग्रामस्थांना केलं

या मागणीचं निवेदन ओबीसी मोर्चाच्या नांदेड शाखेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व्यंकटेश जिंदम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे असं या निवेदनात म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उदगीर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा आणि उपाय योजना बैठकीत काल ते बोलत होते उदगीर इथं प्रस्तावित द्रवरूप प्राणवायू साठवण टाकीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना बनसोडे यांनी संबंधितांना केली

रुग्णांची भेट घेत आरोग्य सुविधा भोजन स्वच्छता आदी सोयीसुविधांबाबत त्यांनी चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यातील शेतकरी तसंच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

देगलूर इथल्या देगलूर महाविद्यालयात ते प्राध्यापक होते त्यांची महानुभाव आणि वारकरी साहित्य महानुभाव आणि वारकरी साहित्याचे अंतरंग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत

अनिल कठारे यांचं काल निधन झालं

कठारे यांनी लिहिलेलं आध्निक भारताचा इतिहास हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आहे

इनामदार हे नांदेडच्या भाग्यलक्ष्मी सहकारी बँकेचे काही काळ अध्यक्ष होते

याप्रकरणी तिघांविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ढाब्यावर थांबलेल्या वाहनांमधून चोरलेले मोबाईल हा भामटा कमी किमतीत नागरिकांना विकत होता

जिल्ह्यातल्या एका पत्रकाराकडे या व्यक्तीनं पैशांची मागणी केल्यानंतर याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल झाली त्यानंतर सदर बनावट अकाउंट डिलीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे